देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी मंदीची भीती नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं प्रतिपादन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज शपथविधी उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रिसला तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचणार देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी मंदीची भीती नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल राज्यसभेत सांगितलं अर्थवव्यस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं भक्कम पावलं उचलली असून अर्थसंकल्पानंतर केलेल्या प्रयत्नांना यश आलं असल्याचंही त्या म्हणाल्या बँकाचं पुनर्भांडवलीकरण वस्तू सेवा कर प्रणालीत सुधारणा आणि यासारख्या त्वर निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल अर्थव्यवस्थेला गतिमान बनवण्याच्या प्रयत्नात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः लक्ष देत आहेत यूपीए सरकारच्या काळाच्या तुलनेत मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थव्यवस्था वाढीचा दर जास्त असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांचा शपथविधी आज मुंबईत शिवाजी पार्कवर होणार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रिस आणि काँग्रिस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्दव ठाकरे करतील ठाकरे यांच्या बरोबर शिक्सेनेचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यही शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं आहे त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग कॉप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल एम के स्टॅलिन यांचा समावेश आहे

शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सुरक्षेच्या मुद्यावरुन चिंता व्यक्त केली आहे शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मंनोरंजनाचं असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी घेताना सार्वजनिक जागेवर असे कार्यक्रम घेण्याची प्रथा पडता कामा नये असं न्यायालयानं सांगितलं या कार्यक्रमाबद्दल काहीही बोलणार नसून यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये अशी प्रार्थना करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं निबित झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन पुडूसेरीच्या नायब राज्यपाल आणि भारतीय पोलीस सेवेतल्या माजी अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते होणार आहे उदया समारोप समारंभाला केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुपे म्हणून उपस्थित राहतील उत्तर प्रदेश पोलिस गृह मंत्रालय आणि पोलिस संशोधन आणि विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली आहे

मूळ कायद्यात फक्त प्रधानमंत्र्यांसाठी एसपीजी सुरक्षा पुरवण्याची तरतूद होती असं गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी अधिक सक्षम करणारी सुधारणा या विधेयकात केली आहे असं ते म्हणाले दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांचा एकच केन्द्रशासित प्रदेश तयार करण्यासाठीचं विधेयक लोकसभेनं मंजूर केलं आहे या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितलं की या एकत्रीकरणामुळे प्रशासकीय खर्चात कपात होईल तसंच या भागातल्या लोकांना सरकारी सुविधा अधिक चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करुन देणं शक्य होईल या विलिनीकरणामुळे आता देशातल्या केन्द्रशासित प्रदेशांची संख्या नऊवरुन आठ होईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज उत्तरप्रदेशात मथुरा जिल्ह्यात वृदावनला भेट देणार आहेत या एक दिवसाच्या दौऱ्यात राष्ट्रपती विविध कार्यक्रमात सहभागी होतील रामकृष्ण मिशन धर्मादाय रुग्णालयाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या शिरतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर एका बैठकीत राष्ट्रपर्तीचं भाषण होणार आहे

अक्षयपात्र संस्थेत जाऊन तिथल्या मुलांना राष्ट्रपती स्वतः जेवण वाढणार आहेत झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचाराची आज सांगता होईल

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज दोन ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास झारखंड मुकी मोर्चाचे अध्यक्ष हेंमत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या देखील प्रचारसभा आज होणार आहेत सर्वच पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा आरक्षण अणि रोजगार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील

उद्या राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी गोताबाया चर्चा करणार आहेत

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकरही गोताबाया यांना भेटणार आहेत

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या जलसिंचन विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाला सिंचनाखालचं क्षेत्र वाढवणं आणि भूजलाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बुलबुल चक्रीवादळाशी संबंधित प्रशाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली

आपत्ती निवारणाची प्राथमिक जबाबदारी ही राज्यसरकारची असते मात्र परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रसरकार आर्थिक आणि तिर मदत करत असं राय यांनी सांगितलं ऑस्ट्रेलियन लेखक आणि नभोवाणी संवादक क्लाईव्ह जेम्स यांचं काल निधन झालं

आपल्या हजरजबाबीपणामुळे जेम्स प्रसिद्ध होते क्लाईव्ह जेम्स ऑन टेलिव्हिजन हा त्यांचा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम विशेष गाजला होता

या भागात तालीबानी दहशतवादी आणि अमेरिकन पाठिंबा असलेल्या अफगाणी सैन्यात नेहमीच चकमकी होत असतात

ा जिकमधे नजफ शहरात जिकी आंदोलकांनी जिणी दूतावासाला आग लावली दूतावासानं आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले मात्र शैकडो आंदोलकांनी दूतावासाला वेढा घातला आणि अनेक वस्तू पेटवल्या